रॉटरडॅम खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत रोहन बोपण्णा आणि डेनिस शापोव्हालोव्ह जोडीची लढत आज जुलियन रॉजर आणि होरिया टेकाऊ या जोडीशी होणार अंमली पदार्थाची तस्करी भारत अजिबात चालू देणार नाही अशी ग्वाही बिमस्टेक राष्ट्रांसाठी नवी दिल्ली इथं आयोजित अमली पदार्थ तस्करी विरोधी परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी गृहमंत्री अमित शहा यांनी दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेचृत्वाखालच्या केंद्र सरकारनं अमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रण ठेवण्यात मोठ्या प्रमाणात यश मिळवलं आहे असंही त्यांनी सांगितलं या आव्हानाचा बिमोड करण्यासाठी विविध संघटनांमध्ये समन्वय साधण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले

अंमली पदार्थमुक्त भारत हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरेल असंही ते म्हणाले या परिषदेत या सर्व विषयांवर चर्चा होऊन ठोस निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली दुसऱ्या कार्यकाळातल्या सुरुवातीच्या काही महिन्यांमधे आपल्या सरकारनं घेतलेल्या निर्णयांमधून देशाला जलद विकासाच्या मार्गावर धेऊन जाण्याचा उद्देश प्रतिबिंबित होतो असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत काल एका दूरचित्रवाणी वाहिनीन आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते सरकारन आठ महिन्यांच्या कालावधीत निर्णयांची शंभरी पार केली असं ते म्हणाले देशात होत असलेल्या बदलांमुळे समाजात विक्वास निर्माण झाला आहे गरींबामधेही त्यांच्या उत्थानाबाबत आत्मविक्वास आहे असं प्रधानमंत्री म्हणाले युवकांनाही रोजगार देणारे बनण्याचा विधास वाटत असून महिलांनाही सर्वच क्षेत्रात उत्तम कामगिरीचा विक्षास वाटत आहे

भारताला पुढच्या पाच वर्षात पाच लाख कोटी अमेरिकी डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवणं हे पुढचं उद्दिष्ट असून हे सोपं उद्दिष्ट नसलं तरी अशक्य देखील नाही असं त्यांनी सांगितलं हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उत्पादन आणि निर्यात क्षेत्रांत मोठी झेप घेणं आवश्यक असून त्यादृष्टीनं सरकारनं अनेक निर्णय घेतल्याचं त्यांनी अधोरेखित केलं भारतीय नौदलानं तसंच आयएनएस शिवाजी या नौकेनं देशाला दिलेल्या लक्षणीय योगदानाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांची प्रशंसा केली आहे ते आज लोणावळयात आयएनएस शिवाजीला राष्ट्रपती ध्वज प्रदान करताना बोलत होते

आयएनएस शिवाजी नौदलातल्या आपल्या सेवेचा अमृत महोत्सव साजरा करत आहे पंधरा फेब्रुवारीपासून हा अमृत महोत्सव सुरु झाला आहे

माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली

या विधेयकाची व्याप्ती वाढवून विविध न्यायाधिकरणात प्रलंबित असलेल्या कर्जाच्या वसुलीसंदर्भातली प्रकरणंही त्यात समाविष्ट केली जाणार आहेत असंही त्यांनी सांगितलं

ते जम्मू आणि कश्मीरचे नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे या शिष्टमंडळामधे जर्मनी क्लिडा फ्रान्स न्यूझीलंड मेक्सिको डेली अफगाणिस्तान ऑस्ट्रिया उजबेकीस्तान पोलंड आणि युरोपियन संघाचे राजनव्रिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे

त्यांनी कश्मीरी व्यापारी महिला व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांशी व्यापार आणि पर्यटनासह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली

मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आंतरराष्ट्रीय दहशतवादी हाफीज सईद याला पाकिस्तानातल्या न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेची परिणिती बघावी लागेल असं भारतानं म्हटलं आहे वित्तीय कारवाई कृतीदलाच्या बर्स्कीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाचा हा निर्णय आलेला आहे दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवण्याचं वचन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय समुदायाला दीर्घ काळापासून देत आहे हाफीजला सुनावलेली शिक्षा हा त्या वचनाचा एक भाग आहे आता पाकिस्तानच्या भूमीवरुन दहशतवादी कारावाया करणा या त्रिर सर्व दहशतवादी संघटना आणि व्यक्तींविरुद्धही पाकिस्तान कारवाई करते का हे बघावं लागेल असं सरकारी सूत्रांनी सांगितलं केरळमधे दुसऱ्या कोरोना विषाणुबाधित रुग्णावरच्या उपचारांना यश आलं आहे हा रुग्ण बरा झाला असल्याची पुष्टी पुण्याच्या विषाणू विज्ञान संस्थेनं केली आहे

संघटनेच्या आरोग्य आणीबाणी कार्यक्रमाचे प्रमूख मायकल रायन यांनी काल वार्तांहरांशी बोलताना हे स्पष्ट केलं चीनमध्ये या विषाणूंनी बाधीत रुग्णाची संख्या कमी झाली असली तरी अजून हा धोका टळलेला नाहीअसं संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम यांनी काल सांगितलं या विषाणूंमुळे सर्व देशांमधल्या बंदरांनी नाकारलेल्या वेस्टरडॅम या जहाजाला आपल्या बंदरात प्रवेश दिल्याबद्दल कंबोडियाचं त्यांनी कौतुक केलं आंतरराष्ट्रीय एकजुटीचं हे उदाहरण आहे असं ते म्हणाले राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांविरुद्ध प्रलंबित असलेल्या फौजदारी प्रकरणांचे तपशील त्यांच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत राजकारणाच्या गुन्हेगारीकरणासंदर्भात दाखल झालेल्या एका अवमान याचिकेवर न्यायमूर्ती फली नरिमन यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं आज हा आदेश दिला गेल्या चार सार्वत्रिक निवडणुकांमधे राजकारणाच्या गुन्हेगारीकरणात झालेली वाढ चिंताजनक आहे असं त्यांनी सांगितलं फौजदारी गुन्हे दाखल असलेल्या उमेदवाराच्या निवडीची कारणंही राजकीय पक्षांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावीत तसंच फेसबुक आणि ट्विटरसारख्या समाजमाध्यमांवर एका स्थानिक भाषेतल्या वृत्तपत्रात आणि राष्ट्रभाषेतल्याही एका वृत्त पत्रात हा तपशील प्रसिद्ध करावा असे निर्देश न्यायालयानं दिले

निर्भया प्रकरणातल्या चार दोषींना न्यायालयानं ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं उद्यापर्यंत पुढं ढकलली आहे न्यायमूर्ती आर भानूमती न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एस बोपण्णा यांच्या पीठानं या दोषींना उद्यापर्यंत त्याचं म्हणणं सादर करायला सांगितलं आहे अद्याप फेरविचार याचिका दाखल न केलेल्या पवनकुमार गुप्ता या दोषी आरोपीची बाजू मांडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं अंजना प्रकाश यांची न्यायमित्र म्हणून नियुक्ती केली आहे

निर्भया प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्या विनय शर्मा या गुन्हेगाराची दयायाचिका फेटाळण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी त्याची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे